प्रचार संपायला काही तास उरले असताना सर्वच पक्षांचे स्टार प्रचारक विविध माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशात खरगोन क्रि प्रचारसभा घेणार आहेत तर काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी हिमाचल प्रदेशात सोलन ि ंक प्रचारसभा घेतील काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वडरा उत्तर प्रदेशात मिरझापूर क्रि रोड शो करणार आहेत बसपा प्रमुख मायावाती आज मिरझापूरमधेच प्रचारसभा घेणार आहेत पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ चिछणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना संरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढायला निवडणुक आयोगान राज्य सरकारला परवानगी दिली यासाठी आज राज्य मंत्रीमंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे

हा कायदा लागू होण्यापूर्वी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यामुळे मराठा आरक्षण लागू करायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला होता भारतीय जनता पक्षाच्या भोपाळ लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी काल केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे प्रज्ञा ठाकूर यांनी एका खाजगी वृत्त वाहिनीशी बोलताना महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथूराम गोडसे हा देशभक्त असल्याचं म्हटलं होतं यावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेत माफी मागण्याची मागणी केली होती भारतीय जनता पक्षानंही या विधानाचा निषेध करत ठाकूर यांना जाहीर माफी मागण्याचे निर्देश दिले होते महात्मा गांधी यांनी देशासाठी केलेलं कार्य विसरता येणं शक्य नाही असं सांगत आपण त्यांचा आदर करत असल्याचं ठाकूर यांनी म्हटलं आहे माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आपण त्यांची माफी मागतो असं त्यांनी म्हटलं आहे निवडणुक आचार संहितेच्या नावावर राज्य सरकारनं ऐन दृष्काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे ते नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव आणि चांदवड तालुक्यात विविध गावांना भेटी दिल्यानंतर वार्ताहरांशी बोलत होते सरकार दुष्काळाबाबत गंभीर नसून मागणीनुसार पाण्याचे टँकर पुरवले जात नाही रोजगार हमीची मोठी कामं बंद झाली आहेत चारा छावण्यांचं अन्दान मिळत नाही अशा व्यथाही त्यांनी यावेळी मांडल्या